यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे

यानंतर दोषींच्या वकिलांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली यावर ही याचिका दाखल करण्यासाठी कायद्यानुसार फक्त एक आठवड्याचा वेळ असतो असं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं दोषींनी केलेल्या अमानुष कृत्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या दयेस पात्र नाहीत असं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं तसंच या प्रकरणाची सुनावणी लांबवण्यासाठी दोषी प्रयत्न करत आहेत परंतु न्यायालयाने त्यांना माफी देऊ नये असंही मेहता म्हणाले

झारखंड विधानसभा निवडणूकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याचा प्रचार आज संपला

भाजपा कार्यअध्यक्ष जे

नड्डा काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी झारखंड मुक्ति मोर्चाचे अध्यक्ष शिबू सोरेन झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी ऑल झारखंड स्टुंडट युनियनचे अध्यक्ष सुदेश कुमार महातो यांच्यासह सर्व पक्षांच्या आज प्रचारसभा झाल्या सारथ इथं प्रचारसभेत बोलताना जे

नङ्डा म्हणाले की आपला पक्ष सत्तेवर आल्यास सध्याच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी देण्यात येणा या आरक्षणाशिवाय इतर मागसवर्गियांना अतिरिक्त आरक्षण देण्यासाठी समिती स्थापण्यात येईल तर केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी विकासाचा वेग झारखंडमधे वाढवण्यात येईल असं आबासन दिलं

एम एम आणि राजदच्या नेत्यांची पाकूर इथं एकाच व्यासपिठावरुन प्रचार सभा झाली यावेळी बोलताना काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपा नेते खोटी आश्वासनं देत असल्याचं म्हटलं तर झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी झारखंडमधे उद्योग उभारणीचं आश्वासन दिलं

माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नॅसकॉम या औद्योगिक मंडळातर्फे संयुक्तपणे फ्यूचर स्किल्स प्राईम कार्यक्रम राबवण्यात येणार आहे भारतात डिजिटल बौद्धिकता कोष तयार करण्याचा याद्वारे प्रयत्न राहील इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली

सुधारित नागरिकत्व कायदा राबवताना कोणाचंही नागरिकत्व रद्द केलं जाणार नाही असं केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आयोजित अल्पसंख्यांक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे रद्द करण्यासाठी नाही धार्मिक भावनांचं राजकारण करुन भीतीचं वातावरण तयार करणा या समाज कंटकांच्या अपप्रचाराला जनतेनं बळी पडू नये शांतता आणि सुव्यवस्था कायम राखावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांसह अर्थसंकल्पपूर्व बैठक घेऊन चर्चा केली अर्थव्यवस्थेच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र सरकारचं धोरण हे अधिकाधिक सहकार्यावर आधारित असल्याचं त्यांनी सांगितलं विविध राज्यांकडून आलेल्या सूचनांचा सुयोग्य विचार करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या विकास गुंतवणूक स्त्रोतांची उपलब्धता तसंच आर्थिक धोरणात आपलाही विचार घेण्याच्या सरकारच्या या पुढाकाराबद्दल बैठकीला उपस्थित मंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं

शिक्षेचा कालावधी नंतर जाहीर केला जाईल

अकरापैकी पाच आरोपींना पोलिसांनी अटक करुन आरोपपत्र दाखल केलं होतं त्यापैकी मोहम्मद सैफ मोहम्मद सरवर आझमी मोहम्मद सलमान आणि सैफुरेहमान या आरोपींवर गुन्हा सिद्ध झाल्याचं विशेष सरकारी वकील श्रीचंद यांनी आज सांगितलं तीन आरोपी फरार असून तीन जण हैद्राबाद आणि दिल्ली इथल्या तुरुंगात आहेत असं ते म्हणाले

भारताच्या भेटीवर आलेले पोर्तुगीज प्रधानमंत्री अँटोनियो कॉस्टाही या बैठकीला हजेरी लावणार आहेत महात्मा गांधींचे विचार आणि संदेश राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी स्थापित या नियोजन समितीत उप राष्ट्रपती प्रधानमंत्री सर्व राज्यांचे मुख्यमंत्री राजकीय पक्षांचे प्रतिनिधी गांधीवादी विचारवंत आणि समाजातील अन्य प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे

महिलांवर होणा या लैंगिक अत्याचारांविरोधात न्याय देण्यासाठी देशभरातल्या न्यायालयांमधल्या न्यायप्रक्रियेची आज सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली असून सर्व राज्य तसंच उच्च न्यायालयांकडून या संबधीचे अहवाल मागवले आहेत सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या एका खंडपीठानं येत्या सात फेब्रुवारीपर्यंत हे अहवाल मागवले असून त्यातल्या माहितीच्या आधारानं बलात्कारविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करता येईल असं या पीठानं म्हटलं आहे या संबंधी न्यायालयाला मदत करण्यासाठी तटस्थ सल्लागार म्हणून एडव्होकेट सिद्धार्थ लुथरा यांची नेमणूक करण्यात आली आहे

मराठीसाठी अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजुनही या काव्यसंग्रहाला यावर्षी गौरवण्यात आलं आहे हिंदीसाठी नंदकिशोर आचार्य यांच्या छिलते हुए अपनें को या काव्यसंग्रहाला पुरस्कार जाहीर झाला आहे तर इंग्रजी भाषेसाठी शशी थरुर यांच्या भारत आणि ब्रिटीश राज या विषयावरच्या अँन इरा ऑफ डार्कनेस या पुस्तकाला ललितेतर विभागात पुरस्कार जाहीर आहे शाल ताम्रपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे

कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता तंबूत परतला